आपत्ती निवारण कायद्यान्सार ज्या कामगारांविरोधात टाळेबंदीच्या काळात नियमभंगाचे ग्न्हे दाखल झाले असतील त्यांच्याविरोधातले असे ग्न्हे मागे घेण्यावरही संबंधित यंत्रणांनी विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयानं स्वतः दाखल करून घेतलेल्या या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता

पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहारातला आरोपी नीरव मोदी याची संपत्ती जप्त करण्यास मुंबईतल्या विशेष न्यायालयानं मंजूरी दिली आहे

यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह इतर पक्षकारांकडे तारण म्हणून ठेवलेल्या संपत्तीचा समावेश करण्यात आलेला नाही

लॉकडाऊनच्या द्सऱ्या चरणात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली

परवानगी घेऊन उत्पादन स्रू झालेल्या मोठ्या उद्योगांमध्ये एमआयडीसी हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा आर सी प्लास्टो बजाज स्टील इत्यादींचा समावेश आहे सद्यास्थितीत नागपूर महानगर पालिका क्षेत्र वगळता कोठेही उद्योग स्रू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही महापालिका क्षेत्रात फक्त अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादनास परवानगी दिली जाते

यावेळी म्ख्य अतिथी म्हणून माखनलाल चत्र्वेदी जनसंचार विदयापीठाचे माजी कुलग्रु जगदीश उपासने आणि मुख्य वक्ता म्हणून चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लग्रू प्रा रजनीश क्मार श्क्ल राहतील याप्रसंगी विशिष्ट वक्ता म्हणून वरिष्ठ पत्रकार व चित्रपट समीक्षक अनंत विजय जम्मू विद्यापीठाचे प्रा

स्दीप्तो आचार्य ग्रू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विश्वविद्यालय नवी दिल्लीच्या डॉ

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रादेशिक कार्यालय नागप्रच्या वतीने दोन महिन्यांचे विद्यावेतन देण्यात आले आहे बार्टीमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम योजना राबविण्यात येत असतात

परंतू परीक्षा अनिश्चित काळासाठी प्ढे ढकलण्यात आल्याम्ळे विद्यार्थी नागपूर व औरंगाबाद शहरात अडकून पडले बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी प्रशिक्षण बंद असतांना देखील विद्यार्थ्यांचा जेवणाचा व घरभाडयाचा प्रश्न सोडविण्यासाठी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करून दिलासा दिला कोरोना विषाणूच्या प्राद्र्भावानंतर परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना घेऊन रेल्वेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यादेखील राज्याच्या चोहोबाजूला असलेल्या विविध राज्यांच्या सीमेपर्यंत धावल्या

खरीप हंगामामध्ये बी बियाणांची कमतरता होऊ देऊ नका बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातही अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे खते किटकनाशके पिक कर्ज वाटप कापूस त्र व धान खरेदी बाबत काल म्ख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला यावेळी ते बोलत होते

अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशम्ख मेडिकल हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन दिवसापासून उपचार घेत असलेल्या कोरणा पॉझिटिव पन्नास वर्षे महिलांचा काल रात्री मृत्यू झाला

बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या मनातील भीती दूर होऊ लागली आहे

शेतकऱ्यांची हमीभावाणे तात्काळ मक्का खरेदी करण्यात यावी या प्रम्ख मागणीसाठी आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली आज ब्लडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले

तरी देखील अज्न पर्यंत ब्लडाणा जिल्हयामध्ये मध्ये क्ठलेही मक्का खरेदी केंद्र स्रू करण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले विदर्भातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात वनरक्षक आणि वनपाल यांनी तब्बल सव्वा पाच लाख किलोमीटर गस्त घातली आहे गेल्या तीन वर्षातल्या पायदळ गस्तीचा हा सर्वात मोठा टप्पा ठरला आहे अमरावती जिल्ह्यातल्या या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातल्या वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं तसंच संवेदनशील भागात अवैध चराई अतिक्रमण आगीच्या घटना या बाबीवर अंकृश राहावा या दृष्टीनं ही पावलं उचलण्यात आली आहेत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे

यशोमती ठाकूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन आज झाले

आयुष मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरही याचे थेट प्रसारण केले जाईल

केंद्रीय आय्ष राज्यमंत्री श्रीपाद नाईक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देशाला संबोधित करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी माझे जीवन माझा योग या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेची देखील घोषणा केली आहे